त्यांनी आज आकाशवाणीवरून मन की बात या कार्यक्रमाच्या माध्यमातून देशवासीयांशी संवाद साधला भारत आज औषधं लसींच्या बाबतीत सक्षम आणि आत्मनिर्भर असल्यानंच जगाची सेवा करू शकत असल्याचं ते म्हणाले कोरोनाकाळात भारतानं जगातल्या तेर देशांना औषधं वद्धक्रीय साहित्य आणि लसींचा पुरवठा करत केलेल्या मदतीबद्दल तेर देश आणि भारताचे आभार व्यक्त करत असल्याचं त्यांनीसांगितलं जगातल्या प्रगत देशांच्या तुलनेत भारता अधिक वेगानं लसीकरण करत असल्याची माहिती त्यांनी दिली

देशाच्या स्वातंत्र्य लद्द्यात आपलं आयूष्य वाहिलेल्या प्रत्येकाच्या स्मृती जपण्याची गरज मोदी यांनी अधोरेखित केली अशा स्वातंत्र्ययोद्ध्यांबद्दल लिहिली जाणारी पुस्तक हीच त्यांना आदरांजली असेल त्यासाठी तरुणांनी पुढाकार घ्यावा असं आवाहन त्यांनी केलं देशाच्या पंचाहत्तराव्या स्वातंत्र्यदिनाच्या निमीत्तानं केंद्रीय शिक्षण मंत्रालयानं युवा लेखकांना प्रोत्साहन देण्याचा उपक्रम सुरु केला असल्याची माहिती त्यांनी दिली देशभरातले नागरिक तंत्रज्ञानाच्या प्रयत्नानं देशात कृषी क्षेत्रात करत असलेले प्रयोग स्वच्छतेसाठी नागरिक देत असलेलं योगदान कचऱ्यापासून बेन निर्मितीचा प्रयोग पारंपरिक कला टिकवण्यासाठी करत असलेले प्रयत्न कोरोनाकाळात आर्थिक संकटातून उभं राहण्यासाठी दिलेला लढा कोरोना काळाचा नव्या गोष्टी शिकण्यासाठी आणि अभिनवतेसाठी केलेले प्रयोग याचा उल्लेख करत त्यापासून प्रेरणा घेण्याचं आवाहन मोदी यांनी केलं

चित्रपटगृहचालकांनीशक्यतोऑनलाउतिकीटविक्रीवरभरद्यावा त्याचप्रमाणेचित्रपटांच्यादोनखेळांमध्येपुरेसाअवधीठेवावा

चित्रपटगृह मल्टीप्लेक्सआणिप्रेक्षागृहांसाठीसर्वसाधारणनियमावलीतयारकेलीआहे तरीहीराज्यंआणिकेंद्रशासितप्रदेशांनाप्रत्यक्षपरिस्थितीचाअंदाजघेऊनयाव्यतिरिक्तउपाययोजनांचाविचारकरतायेईलअसंहीत्यांनीनमूदकेलं प्रतिबंधितक्षेत्रांमध्येमात्रहीपरवानगीदिलेलीनाही

आजएकाकोरोनाबाधितरुग्णाचामृत्यूझाला

प्रख्यातगझलकार जिाहीजमादारयांचंआजसकाळीसांगलीजिल्ह्याच्यामिरजतालुक्यातदुधगावयात्यांच्याजन्मगावीदीर्घआजारानं निधनझालं

त्यांनीलिहिलेल्यागजलांचीवीसपुस्तकंप्रकाशितआहेत

सहापुस्तकंत्यांनीहिंदीतूनमराठीतअनुवादितकेलेलीआहेत नवोदितमराठीकवींसाठीत्यांनीठिकठिकाणीगझलकार्यशाळांचंआयोजनकेलंहोतं चित्रपट द्रदर्शनपटआणिमालिकांसाठीहीत्यांनीगीतलेखनकेलं

आहीजमादारयांच्यानिधनानंमराठीतलाको हिनूर ए गझल काळाच्यापडद्याआडगेलाअशाशब्दातउपमुख्यमंत्रीअजितपवारयांनीदुःखव्यक्तकेलंआहे

अर्थसंकल्पीयअधिवेशनाचंकामकाजसुरळीतव्हावंयादृष्टीनंसहकार्यकरण्याचंआवाहननायडूयांनीबक्कीतकेलं सभागृहातहोणाऱ्यासर्वचर्चांमध्येसंपूर्णसहभागअसेल असंआश्वासनसदस्यांनीदिलंराष्ट्रपतींच्याअभिभाषणावरआभारव्यक्तकरतानाअधिकवेळमिळावा अशीमागणीसदस्यांनीकेली

यंदापहिल्यांदाचअर्थसंकल्पकेवळडिजिटलस्वरूपातउपलब्धहोणारआहे

आजसकाळीनाशिकमध्येपालकमंत्रीतथासंमेलनाचेस्वागताध्यक्षछगनभुजबळयांच्याअध्यक्षतेखालीपूर्वतयारीआढावाबळकझाली यावेळीहानिर्णयघेतलाअसूनसंमेलनस्थळालाकुसुमाग्रजनगरीअसंसंबोधलंजाणारआहे आपणनव्हेतरसमस्तनाशिककरस्वागताध्यक्षअसल्याचनसमजूनसंमेलनयशस्वीकरावं असंआवाहनभुजबळयांनीकेलं

संतांनीसामान्यमाणसाशीसंवादसाधला आजमात्रकष्टकरी शेतकरीआणिसत्ताधारीयांच्यातसंवादउरलेलानाही याचंउचितचित्रणनिर्भीडपणेसाहित्यातूनआलंपाहिजे अशीअपेक्षापंधराव्याराज्यस्तरीयलोकसंवादग्रामीणसाहित्यसंमेलनाचेअध्यक्षज्येष्ठलेखकडॉ

नांदेडजिल्ह्याच्याउमरीतालुक्यातसिंधीयागावीआयोजितयासंमेलनाचंउद्घाटनराज्याचेमाजीशिक्षणसंचालकडॉगोविदनांदेडेयांनीकेलं यासमेंलनातकथाकथन परिसंवाद कवीसंमेलनअसेकार्यक्रमपारझाल्याचंआमच्यावार्ताहरानंकळवलंआहे गडचिरोलीतालुक्यातधुंडेशिवणीश्रेल्याजंगलातआजसकाळीसरपणासाठीगेलेल्याएकाव्यक्तीवरवाघानंहल्लाकरुनत्यालाठारकेलं पोर्ला खिल्यावनपरिक्षेत्रकार्यालयाच्याकर्मचाऱ्यांनीघटनास्थळीजाऊनपंचनामाकेला गडचिरोलीतालुक्यातगेल्यादीडमहिन्यातवाघाच्याहल्ल्याततीनजणांचाबळीगेलाअसल्याचंआमच्यावार्ताहरानंकळवलंआहे

यामुळे अंधेरी आणि सांताक्रुझ परिसरातल्या काही भागांत कमी दाबानं तर काही भागात पाणीपुरवठा खंडित केला जाणार आहे या विभागातल्या नागरिकांनी खबरदारीचा उपाय म्हणून पाण्याचा साठा करुन ते जपून वापरावं असं आवाहन पालिकेनं केलं आहे

अल्पवयीन मुलीला नोकरीचं आमिष दाखवत तिला वेश्याव्यवसायात ढकलणाऱ्या चार जणांना ठाण्यातल्या विशेष पोस्को न्यायालयानं दोषी ठरवत शिक्षा ठोठावली या मुलीवर अत्याचार करणाऱ्या आरोपी कल्पेश टेलर याला दहा वर्ष तर अन्य तिघांना पाच वर्षांच्या कारावासाची शिक्षा न्यायाधीश के

शिरभाते यांनी सुनावल्याची माहिती सरकारी वकील संजय मोरे यांनी दिली या प्रकरणाचा तपास पोलीस निरीक्षक वध्वि शिंगारे यांनी केला येत्यादोनदिवसातकोकण मध्यमहाराष्ट्र मराठवाडाआणिविदर्भातहवामानप्रामुख्यानंकोरडराहण्याचीशक्यताहवामानविभागानंवर्तवलीआहे मराठवाङ्याच्याआणिमध्यमहाराष्ट्राच्यातुरळकभागातकिमानतापमानातसरासरीच्यातुलनेतलक्षणीयवाढझालीआहे